राज्यातील साखर उद्योगासाठी लवकरच नवं धोरण

पंतप्रधान मोदी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसा करुन राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणाऱ्यांनी आपण काय साध्य केलं असा प्रश्न स्वतःलाच विचारावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे उत्तर प्रदेशात लखनऊ इथं लोकभवनात उभारण्यात आलेल्या माजी पंतप्रधान अा ऊ बिहारी वाजपेयी यांच्या प्तळ्याचं अनावरण मोदी यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते हिंसाचार करणाऱ्यांनी हक्क आणि कर्त्तव्य एकत्रच असतात याची जाणीव ठेवावी असं मोदी म्हणाले

अश्के बिहारी वैद्यकीय विद्यापीठाचा पायाभरणी समारंभही यावेळी पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात आला सशासन दिन माजी पंतप्रधान अ ऊ बिहारी वाजपेयी यांची जयंती काल देशभर सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात आली समस्या समजावून घेतल्यशिवाय आणि त्यांचं निराकरण केल्याशिवाय सुशासन शक्य नाही असं प्रतिपादन मोदी यांनी सुशासन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं हिमाचल प्रदेशातील मनालीला लेह लडाखला जोडणाऱ्या रोहतांग बोगद्याला वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं या बोगद्यामुळे या प्रदेशाचा कायापाल होईल आणि पर्यावरणाला चालना मिळेल असं मोदी यांनी काल एका अन्य कार्यक्रमात सांगितलं

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा सेवाभाव समाजात रुजावा या भावनेनं समाजाच्या सेवेत निःस्वार्थ निरपेष आणि प्रसिद्धीपासून दूर राहून सातत्यानं सेवा देणाऱ्या सेवावृत्तींना लोकसेवा पुरस्कार देउन गौरविण्यात आलं औरंगाबाद शहरात मागील वर्षांपासून भुकेलेल्यांना मोफत अन्नदान करणारे राजक्मार खिवसर सेवानिवृत्तीनंतर सामाजिक प्रकल्पावर जाऊन सेवा संस्कार शिक्षण यासाठी कार्य करणारे रघ्वीर आणि सुशील ओक हे दांपत्य तसंच उस्मानाबाद शहरात शासकीय रुग्णालयात गरज् रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदानासाठी अन्नछत्र चालविनाऱ्या अन्नपूर्णा ग्रुप यांना लोकसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं

अ ऊ भूजल योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते

कमी पाण्यातील शेती करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी शेतकऱ्यांना केलं भजल अ िक्रि भूजल योजनेअंतर्गत राज्यातील पाणी क्रिई वर मात करण्यासाठी तसंच पाण्याच्या सुयोग्य नियोजनासाठी स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेतलं जाणार आहे ऐकूयायाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून केंद्र सरकारने नव्यानं सुरु केलेल्या अटल भूजल योजनेअंतर्गत पाण्याच्या सुयोग्य नियोजनासाठी स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेतलं जाणार आहे त्यादृष्टीनं भूजलाचा वापर करणाऱ्यांची स्वतंत्र संघटना स्थापन करणे भूजलाच्या पातळीवर आणि उपशावरही सातत्याने लक्ष ठेवणे आणि ग्राम पंचायत स्तरावरच भूजलाची सुरक्षितता आणि नियोजना बद्दलचे आराखडे तयार करणे यासारख्या कृती योजना अमलात आणल्या जाणार आहेत त्याशिवाय भूजलाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी कायदेशीर नियमनाची सुयोग्य यंत्रणा अस्तित्वात आणण्यात येणार आहे या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून भूजलाची पातळी वाढून राज्याच्या दुष्काळी भागातील पाणी टंचाई कायम स्वरूपी दूर होण्यास मदत होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन विनायक सोमणी उद्धव ठाकरे राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी ठामपणे उभं असून साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करून लवकरच नवं धोरण तयार केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल पुण्याजवळ मांजरी इथं बोलताना केली

वसंतदादा शुगर इन्स् शाखा मराठवाड्यात सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध देऊ असंही ते म्हणाले

आणि त्यांना सुद्धा दिलास देण्याचं काम हे आपलं सरकार केल्या शिवाय राहनार नाही हा मी शब्द देतोय

केंद्रातील भाजपाप्रणीत सरकारच्या कालावधीतच साडेपाचशेहून अधिक मुस्लिम बांधवांना भारताचं नागरिकत्व देण्यात आल्याचं ते म्हणाले

अहमदनगर यवतमाळ गोंदिया दरम्यान या कायद्याच्या समर्थनार्थ काल पुणे अहमदनगर यवतमाळ गोंदियासह राज्यात अनेक ठिकाणी फेरी काढण्यात आली

उर्वरित काम पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे पालघर पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जांची मंगळवारी छाननी झाली

मराठवाड्यात ऊस तोडणी कामगारांमध्ये महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे मात्र मासिक पाळीदरम्यान कामावर खाडा होऊ नये याकरिता या महिला गर्भाशय काढून शिक्रण्यास प्रवृत्त होतात जर त्यांना हा विनाखाडा संपूर्ण महिनाभर रोजगार मिळाला तर त्या असं पाऊल उचलणार नाहीत असं राऊत यांनी म्हा किं आहे सातारा सातारा जिल्ह्यातल्या पुसेगावमध्ये काल सेवागिरी महाराजांचा रथोत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला महाराष्ट्रासह गुजरात कर्नाकेसह देशभरातल्या सुमारे आठ ते दहा लाख भाविकांनी रथोत्सवाला हजेरी लावली

यात भूसावळ तालुक्यातल्या कुन्हे पानाचे इथल्या आदर्श हाय कि आयपीआयच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सौर सायकल या उपकरणाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं

औरंगाबाद जालना मार्गावर काल सकाळी झालेल्या एका अपघातात एकाच कु िवितल्या पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले

उस्मानाबाद तालुक्यात सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरबैलगाडीला कंजिरनं दिलेल्या धडकेत बैल गाडीतले चार जण तसंच दोन्ही बैल जागेवर ठार झाले

माजलगाव परभणी महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या खासगी बसची कारला धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मंगळवारी रात्री तीन जणांचा मृत्यू झाला सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी खगोलप्रेमींना आज मिळणार आहे भारताच्या दक्षिणेकडील भागात कंकणाकृती तर उर्वरित भागात खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल

सूर्यग्रहण पाहण्यासाठी नागरिकांनी सोलर फिल् ऊँ असलेले चष्मे घालावेत असं आवाहन तज्ञांनी केलं आहे

हवामान देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र ला असली तरी राज्यातल्या हवामानाची स्थिती अतिशय विचित्र झाली आहे डिसेंबर महिना संपत आला असतानाही राज्याच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे मुंबई पुण्यासह काही ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो आहे

उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे